केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार देश घडवण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होऊन नवभारताच्या उभारणीत योगदान द्यावं असं गृहमंत्री अमित शाह यांचं नवनिर्वाचित खासदारांना आवाहन नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर आणि मध्य भारतातही सक्रिय

नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सादर होणारा हा पहिला अर्थसंकल्प असून निर्मला सीतारामन यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे काल संध्याकाळी त्यांनी राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवला या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक स्थितीचा जमाखर्च मांडला जाणार आहे आकाशवाणी वरून अर्थसंकल्पाबाबत एक पूर्ण दिवसाचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे

अर्थसंकल्पाविषयी विशेष बातमीपत्रं त्याचप्रमाणे अर्थसंकल्पानंतर तज्ज्ञांशी स्टुडीओत झालेली चर्चा प्रसारित होईल

श्रोते आमच्या फेसबूक पेजला भेट दऊन अर्थसंकल्पाचं ताजी स्थितीही जाणून घेऊ शकतील अर्थमंत्र्यांच्या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरुन ऐकता येईल त्यामुळे राष्ट्रीय बातमीपत्राच्या वेळेत बदल केला आहे

तिर बातमीपत्रं नियोजित वेळेत प्रसारित होतील चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर सात टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे

या अहवालानुसार गेल्यावर्षभरात वित्तीय तूट तीन पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर रोखण्यात यश मिळालं आहे

खाजगी गुंतवणूक वाढवणं त्यातून रोजगार निर्मिती निर्यात वाढ आणि पर्यायाने मागणीत वाढ असं संपन्नतेचं चक्र अहवालात सुचवलं आहे सामाजिक क्षेत्रातली प्रगती तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षा या मुद्दयांचा वापर या अहवालात प्रतीत झाला असल्याचं अभिप्राय प्रधाननंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दिला आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा दर वाढवत असतानाच वित्तीय स्थैर्य कायम ठेवण्याचा सरकारचा निर्धार या अहवालातून दिसून येतो मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमणियन यांनी म्हटलंय काँग्रिसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी या अहवालात वाढीची उद्दिष्ट नसल्याची टीका केली आहे सरकार अर्थव्यवस्थेबद्दल निराशावादी असल्याचं वाटतं असं त्यांनी म्हटलं आहे राजकीय मतभेद बाजूला ठेवत संसदेच्या कामकाजात सहभागी होऊन नवभारताच्या उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी नवनिर्वाचित खासदारांना केलं आहे नव्यानं निवडून आलेल्या खासदारांसाठी काल नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते संसदेचे नियम कायदे आणि पंरपरा जाणून घेण्यासाठी संसदेतल्या ग्रंथालयामधे असलेल्या विविध स्रोतांचा वापर करण्याचा सल्लाही अमित शाहा यांनी या खासदारांन दिला खासदारांनी ससंदेत योग्य प्रश्न उपस्थित करावेत त्याचप्रमाणे मुद्देसूद भाषण करुन आपला प्रश्न नेमकेपणानं मांडावा असंही ते म्हणाले

ते सीआयआय तर्फे आयोजित कॉर्पोरेट फसवणूक धोके आणि उपाययोजना या विषयावर आधारित परिसंवादात बोलत होते

दरम्यान कॉर्पोरेट फसवणूक आणि व्यवस्थापन यांच्यात जवळचा संबंध असल्याचं मत सेबीचे कार्यकारी संचालक आनंद बैवार यांनी याच परिसंवादात बोलताना व्यक्त केलं मणिपूरच्या फिाळमधे भाजपा आमदार सुसिंद्रो यांच्या घराजवळ एका शक्तीशाली बॉम्बचा स्फोट झाला असून सुदैवानं यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही नैऋत्य मोसमी पाऊस देशभरात चांगलाच सक्रिय झाला असून काल राजधानी दिल्लीसह उत्तरेकडच्या राज्यात आणि देशाच्या मध्य भागात जोरदार सरी कोसळल्या

गुरगाव फरीदाबाद आणि नॉयडा या शेजारच्या शहरांतही चांगला पाऊस झाला पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात मोसमी पूर्व पावसाच्या सरी कोसळल्यानं बिल्या नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे शनिवारपर्यंत महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल राजस्थान आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अब्दुलकावी अहमद युसुफ निकाल वाचतील असं न्यायालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज शेवटचा साखळी सामना पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात लॉर्ड्र्स के रगणार आहे

या स्पर्धेत या दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे प्रतिष्ठेच्या विंम्बलडन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडरर आणि राफेल नदालन तिसऱ्या फेरीत आगेकूच केली आहे

काल संध्याकाळी आणखी तीन मृतदेह हाती लागले असून अजूनही पाचजण बेपत्ता असल्याची माहिती आधिकाऱ्यांनी दिली विपळूण तालुक्यातलं तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटलं होतं